आज लक्ष्मीपूजन थाटामाटात साजरं केलं जात आहे व्यापारी वर्ग गेल्या वर्षभराच्या हिशेबाच्या वह्या बंद करुन नवीन वर्षाच्या खतावण्या उघडतो घरं मंदिरं दुकानं आणि व्यावसायिक आस्थापना तसंच तिर सार्वजनिक ठिकाणी फुलांची सजावट आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आज सणाचा आनंद लुटला जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपण सगळेजण पर्यावरणप्रक आणि सुरक्षित दिवाळी साजरी करुया असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधल्या लष्कराच्या आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या छावणीला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली हर्षिल खेल्या चौकीवर त्यांनी कार्यरत जवानांशी संवाद साधला सैनिकांच्या समर्पण आणि शिस्तीमुळे देशात सुरक्षितता आणि निर्भयतेचं वातावरण राहतं असं सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि मिठाईचं वाटप केलं

संयुक्त राष्ट्रांच्या टपाल संस्थेनं विशेष दिवाळी टपाल तिकीट जारी केलं आहे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या टपाल प्रशासनाचे आभार मानले आहेत

या टपाल तिकीटावर दिवाळीचं प्रतीक असलेल्या दिव्यांची आणि रोषणाईची चित्र आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्टार्ट अप योजनेमध्ये महाराष्ट्रानं देशात प्रथम स्थान मिळवलं आहे देशात सुरू झालेल्या एकूण दहा हजार नऊशे पन्नास स्टार्ट अप उद्योगांपैकी सर्वाधिक म्हणजे दोन हजार एकशे तीस उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले असूनयामुळे राज्यात दोनशे कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक झाली आहे मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे या यादीमध्ये कर्नाटकचा दुसरा तर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे अनेकदा स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही मात्र हे घरं बांधायला आर्थिक पाठबळ दिलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेनं

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येत्या

मुंबईत टिळक भवन बेल्या प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयात या बैठका होणार आहेत या बैठकांमध्ये राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाईल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत

मराठवाड्यातले दुष्काळामुळे त्रस्त झालेले सुमारे तीन हजार लोक पुणे शहरात स्थलांतर करून फटाक्यांच्या दुकानांमध्ये हंगामी काम करून उपजीविका करत असल्याचं वृत्त पीटीआयया वृत्तसंस्थेनं दिलं आहे दरवर्षी या भागातले लोक काम करण्यासाठी पृण्यात येतात मात्र यावर्षी त्यांच्या संख्येत मोठीवाढ झाली आहे असं या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान राज्यशासनानं दृष्काळासाठीच्या कोणत्याही उपाययोजनाअजून सुरू केल्या नसल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज बीड क्रि पत्रकारांशीबोलताना केला

निवडणूकीमध्ये नोटा या पर्यायाला जास्त मतं मिळाल्यास निवडणूक पुन्हा घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राईट टू रिजेक्ट या अधिकाराला बळ मिळेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे ज्येष्ठ साहित्यिक पु

देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला उद्यापासून सूरवात होणार आहे रत्नागिरीत आर्ट सर्कल संस्थेनं यानिमित्त सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे

राज्यात अनेक ठिकाणी ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे

आज सांगलीत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते येत्या रविवारी सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन केलं जाणार असून तिन्ही जिल्ह्यात बंद पाळला जाईल अशी माहिती शेट्टी यांनी यावेळी दिली शेयर बाजारात आज संध्याकाळी मुहूर्ताचे सौदे झाले सिने अभिनेत्री नितू चंद्राने घंटा वाजवून या सौद्यांना सुरुवात केली

वाहन बैंक माहिती आणि तंत्रज्ञान तसंच धातू क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाली

अवनी वाघीणीच्या मृत्यूबाबत मुनगंटीवारांवर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना लिहिले आहे अवनीला न मारता बेशुद्ध करुन पकडण्याबाबत आपण मुंनगटीवारांशी वांरवांर बोलत होतो असंही त्यांनी म्हटलं आहे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 कायदेशीर गुन्हेगारी आणि राजकीय अशा तिन्ही पातळीवर ही बाब धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान अवनींना बेशुद्ध करता आले असते परंतु अवनीची हत्या ही अंबानींचा प्रकल्प वाचवण्यासाठी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे वाघाचे पुतळे करुन वाघ वाचवता येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे

लवकरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार छत्रपती चिडे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून अर्थसहाय्याचा धनादेश प्रदान करणार आहेत

चिडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे यावेळी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत मध्यरात्री फटाके फोडल्याच्या कारणावरून मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिलेले असताना मुंबईतल्या ट्रॉम्बे भागात सकाळी अभ्यंगस्नानाच्यावेळी दोन तरुणांनी फटाके फोडले त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले सुधा भारद्वाज अरुण फरेरा वर्नोन गोन्साल्विस यांना काल न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पालघर जिल्ह्यात विरारमध्ये झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी माहिती देणार्या व्यक्तीला सीबीआयने पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे

या प्रकरणातल्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयने मराठी वर्तमानपत्रात यासंदर्भात जाहिरात दिली आहे प्रथमदर्शनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती त्यानंतर ही हत्या झाल्याचं निदर्शनाला आलं होतं राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना यांच्या पुढाकारातून राज्य दुष्काळमुक्त करून जलक्रांती करण्यासाठी राज्यात सुजलाम सुफलाम अभियान राबवण्यात येत आहे

विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे